विलगीकरण केंद्रांसंदर्भात मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत यामध्ये महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र कक्ष किंवा वॉर्ड असणार आहेत त्याचबरोबर राज्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलं असून ते आणखी वाढवलं जाईल असं टोपे म्हणाले

जर सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसतील तरच खासगी व्यक्तीच्या नेमण्कीचा विचार करा तत्पूर्वी याबाबतची सविस्तर कारणे नोंदवावीत आणि त्यानंतरच खासगी व्यक्तीच्या नेमण्कीचे आदेश काढावेत असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची अनिश्चितता लक्षात घेता शासनानं ग्राम पंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने खासगी व्यक्तींची नेमणूक करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सरकारने दिला होता यासंदर्भात उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत या याचिकांची सुनावणी करताना न्यायालयाने हे अंतरिम आदेश दिले आहेत

राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना शपथ दिली शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सदस्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार कॉंग्रेसचे राजीव सातव भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर भागवत कराड उदयनराजे भोसले शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे परभणीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळे त्या काल शपथ घेऊ शकल्या नाहीत

आतापर्यंत एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक आहे

यामध्ये गेवराइत दोन तर बीड आणि अंबाजोगाई इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

यामध्ये बीड आणि अंबाजोगाई इथले प्रत्येकी सात परळी सहा आष्टी चार गेवराई दोन तर धारूर तालुक्यातला एक रुग्ण आहे

जालना जिल्ह्यात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

आतापर्यंत जिल्ह्यात सोळा रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे

यामध्ये मानवत शहरातले सात परभणी शहरातले सहा तर परभणी तालुक्यातल्या दैठणा इथला एक रुग्ण आहे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

केवळ वैद्यकीय कारणास्तव तातडीची खात्री झाल्यास परवानगी द्यावी मालवाहतूक आणि अत्यावश्यक सेवांना सूट राहील असं त्यांनी सांगितलं आहे

जिल्ह्यात आतापर्यंत या आजारानं पाच जणांचा मृत्यू झाला आहे

यामध्ये हिंगोली शहरातले आणि वसमत इथले प्रत्येकी सहा रुग्ण आहेत

तर काल चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

या काळात उमरगा शहरात तालुक्यातल्या किंवा बाहेरगावच्या कोणत्याही व्यक्तीस येण्यास परवानगी असणार नाही

या कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादायी सामूहिक प्रयत्नांचे अनुभव पाठवावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे

बाधित रुग्णांच्या उपचारामध्ये हा प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त ठरत आहे यामध्ये रुग्णाची प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे यासाठी काही रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा डोनेशन मोहीमही सुरू केली आहे सायबर गुन्हेगार यासाठी समाजमाध्यमांवर विविध पातळीवर काम करत आहेत त्यामुळे संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपीबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता असून प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधतानाही काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं गुहमंत्र्यांनी म्हटलं आहे

मृत्यूपूर्वी या तरुणानं आपल्याला प्राणवायू मिळत नसल्याचं सामाजिक माध्यमावर सांगितलं होतं त्यानंतर रुग्णालय आणि जिल्ह्याच्या यंत्रणेवर झालेल्या टीकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या तरुणानं केलेल्या आरोपाचं खंडन केलं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांच्या अहवालाच्या आधारे त्या रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं स्पष्ट झाल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले

इथल्या डॉक्टर कर्मचारी तसंच उपचार घेणाऱ्या रूग्णांशी त्यांनी यावेळी संवाद साधला तसंच उपलब्ध खाटा आणि दाखल करण्यात आलेल्या रूग्णांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला

विपीन इटनकर यांनी केलं आहे गावपातळीवर कोरोना विषाणू सर्वेक्षण करण्यासाठी ज्यांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्यांनी काटेकोरपणे आपली जबाबदारी पार पाडावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत

यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे

लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रात कोविड विषाणू तपासणी सोबतच स्वाइन फ्ल्यू डेंग्यू आणि इतरही विषाणूजन्य आजारांची तपासणी आणि संशोधनास मदत होणार आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातल्या व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ सुयोग अमृतराव आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्रातल्या व्यवस्थापन संकलाचे डॉ हन्मंत पाटील यांनी तयार केला आहे हा आराखडा कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाच्या द्रष्टीनं महत्त्वाचा असून पेटेंटसाठी मुंबई इथल्या भारतीय पेटेंट कार्यालयात सादर करण्यात आला असल्याचं विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे

सदर महिला रुग्णाचा अहवाल बाधित आढळल्यानंतर तीनच दिवसांत तिला घरी पाठवण्यात आलं

आणि त्या महिलेचा अहवाल नकारात्मक आला त्या महिलेस घरी सोडण्याऐवजी पूर्णा इथल्या या महिलेस घरी सोडलं असावं अशी माहिती मिळाली आहे

मद्याची विक्री करतांना कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचं पालन करण्याची जबाबदारी संबंधित परवाना धारकाची राहील असं यासंदर्भातल्या आदेशात म्हटलं आहे

परमेश्वर अंभोरे गणेश काकडे कृष्णा सलामपूरे आणि रामदास मिसाळ अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडे गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे एक कार असा एकूण सात लाख दहा हजारांचा मुद्देमाल सापडला त्यांच्याविरुध्द चंदनझिरा पोलिस ठाण्यात ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रत्येक गावातल्या सोसायटीचे अध्यक्ष आणि गटसचिव यांच्यामार्फत विमा हप्ता स्विकारला जात आहे